काल नवी मुंबईत खारघर इथं झालेल्या प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केलं या गुन्हेगारांना मदत कणी केली आणि त्यांच्यातले संबंध व्यापारी आहेत की आणखी काही आहे असं लोक विचारतात असं मोदी म्हणाले यात दोषी असलेले लोक असंबदध मुददे उपस्थित करुन लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांच्या गैरकृत्याचा जाब जनता त्यांच्याकडून मागणार असं मोदी म्हणाले राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे काल अनेक नेत्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदउददिन ओवेसी यांनी काल सोलापूर इथं पदयात्रा काढली यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड मतदार संघातले वंचित बहजन आघाडीचे उमेदवार डॉ प्रमोद दुथाडे यांना एमआयएमनं पाठिंबा जाहीर केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नाशिक इथं प्रचारसभा घेतली

औरंगाबाद जिल्ह्यात वैजाप्र इथंही काल राज ठाकरे यांची सभा झाली तर गंगाप्र इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे यांची सभा झाली नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथं काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव ज्योतिरादित्य शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे तर औरंगाबाद इथं विदयार्थी नेता कन्हैया क्मार यांची प्रचार सभा होणार आहे

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं काल ज्येष्ठ कवी ना धो महानोर यांच्या हस्ते त्यांचा औरंगाबाद इथं सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

ऋषीकेश कांबळे आणि प्राध्यापक जयदेव डोळे यांनी भाष्य केलं मराठीचे पाईक असणारे फ्रान्सिस दिब्रिटो यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करून महामंडळानं परिवर्तनाचं मोठ काम केल्याचं महानोर म्हणाले

भारताच्या या विजयात शिलानंद लाक्रानं दोन तर दिलप्रित सिंग गुरुसाहिबजीत सिंग आणि मनदीप मोर यांनी प्रत्येकी एका गोलचं योगदान दिलं

चलन बाजारात आज रुपया पाच पैशांनी वधारला